रुवच्छ सर्वेक्षण देशात यावर्षी घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचे निकाल काल जाहीर करण्यात आले त्यानुसार या सर्वेक्षणात इंदूर शहरानं चवथ्यांदा देशात पहिला क्रमांक मिळवला आहे

स्वच्छते बाबत महाराष्ट्रातल्या शहरांच्या कामगिरीवर आधारित हा वृत्तांत इंदूर सूरत पाठोपाठ नव्या मुंबईला मिळालेला स्वच्छतेच्या राष्ट्रीय मानांकनातला तिसरा क्रमांक मिळाला खरा पन यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बाजी मारली ती महाराष्ट्रातल्या छोट्या शहरांनी

पूणे जिल्ह्यातील सासवडला द्रसरा तर लोणावळ्याला तिसरा क्रमांक मिळाला वेस्ट झोन वर्गवारीत प्रथम पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर आणि वरोरा शहराला मिळाला आहे

किंमतीच्यार पुरस्काकराच्या मानकरी ठरल्या टॉप टेन मध्ये येण्यासाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या नाशिक महापालिकेचा यंदा देशात अकरावा तर राज्यात दुसरा क्रमांक आला आहे त्यामुळे परिश्रमाचे चीज झाल्याची भावना महापालिकेने व्यक्त केली आहे पूणे आणि पिंपरी चिंचवड शहरांची कामगिरी गेल्या वर्षीच्या तूलनेत सुधारली आहे

राज्यात पूणे चौथ्या क्रमांकावर आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी स्वाती महाळंक पुणे

यात पन्हाळा जेजुरी अकोले शिर्डी विटा इंदापूर हिंगोली शेगाव रत्नागिरी आणि देहू रोड कटकमंडळ क्षेत्राला विविध श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे

राम मंदिर श्री राम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे आय आय टी मद्रास सीबीआरआय रूडकी आणि लार्सन अंड टुब्रो कंपनीचे अभियंते सध्या या स्थळावरील भू परीक्षण करीत आहेत असं श्री राम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र समितीनं ट्वीटरवर म्हटलं आहे

प्राचीन भारतीय पारंपरिक स्थापत्य शैलीनुसार हे बांधकाम करण्यात येणार असून त्यामध्ये लोखंडाचा वापर अजिबात करण्यात येणार नाही त्याचप्रमाणे भूकंप चक्रीवादळ यांसह अन्य नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी हे बांधकाम प्रेसं सक्षम असेल यामधील दगडी विटा जोडण्यासाठी तांब्याच्या थाळ्या वापरण्यात येणार असून देशातील रामभक्तांनी आपला नाव पत्ता कोरलेल्या थाळ्या दान कराव्यात असं आवाहन मंदिर समितीनं ट्वीटद्वारे केलं आहे

किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प दरात कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून देण्याची व्यवस्था त्यामध्ये करण्यात आली आहे यामुळे कृषी अर्थव्यवस्था सुधारण्यास आणि कृषीक्षेत्राच्या वाढीला हातभार लागेल असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं अल्पदरातील कर्जासाठी दोन लाख कोटी रुपये रक्कम मंजूर केली असून त्याचा लाभ देशातील मच्छिमार आणि दुग्धोत्पादक यांच्यासह अडीच कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे

सर्वच जिल्ह्यांमध्ये काल बऱ्याच दिवसांनी बसस्थानकांना जाग आल्याचं दिसलं सणासुदीच्या तोंडावर प्रवासाची ही सोय झाल्यामुळे लोक समाधान व्यक्त करत असले तरी काल बर्यादच ठिकाणी प्रवासी संख्या कमीच होती पुणे विभागातल्या स्थिती बाबतचा हा वृत्तांत

कोल्हापूर आणि सोलापूर मार्गावर सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी दिसून आली

बस मार्गावर रवाना करण्यापूर्वी आगारात स्वच्छ धुवून निर्जंतूक केली जात असून बसमध्ये जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशालाही सॅनिटायझरने हात स्वच्छ धुतल्यानंतरच प्रवेश दिला जात असल्याचं आगार व्यवस्थापक भैरवनाथ दळवी यांनी सांगितलं बाहेरून येणाऱ्या गाड्यांचं देखील स्वारगेट आगारात निर्जंतुकीकरण केलं जात असल्याचं ते म्हणाले

तिथली वनसंपदा तसंच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी मांडली आहे पश्चिम घाट जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी काल बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते पश्चिम घाट जैवविविधतेच्या संरक्षणाबाबत आणि गावे वगळण्यासंदर्भातील आपली ही भूमिका केंद्र सरकारला स्पष्टपणे कळविण्यात येईल असंही ते म्हणाले राजीव भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गाधी यांच्या जयतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र सद्गावना दिवस पाळण्यात आला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वांद्रे इथल्या मातुःश्री या आपल्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राजीव गांधी यांनी दूरसंचार आणि संगणक क्षेत्रात दूरदृष्टीनं जे निर्णय घेतले त्यामुळे आपला देश माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर आहे त्यांचं हे योगदान विसरता येण्यासारखं नाही असं मुख्यमंत्री ठाकरे आपल्या अभिवादनापर संदेशात म्हटलं आहे

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीप्रमाणे सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाची परिणती होऊ नये अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल ट्वीटद्वारे व्यक्त केली सर्वोच्च न्यायालयानं सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल अशी आपल्याला खात्री असल्याचं पवार यांनी आणखी एका ट्वीट मध्ये म्हटलं आहे

या कृतीदलाचे अध्यक्ष पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे असून सदस्यांमध्ये रायगड जिल्ह्याच्या संपर्कमंत्री आदिती तटकरे यांचा समावेश आहे

ऑनलाईन गोंधळ यवतमाळ जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घ्यावी या मागणीसाठी भाजप सदस्यांनी ऑनलाईन सभेत शिरून गोंधळ घातला आधी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात या सदस्यांची पदाधिकाऱ्यांशी वादावादी झाली त्यानंतर ऑनलाईन सभा सुरु असताना भाजप सदस्यांनी जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केलं परिणामी सभा वेळेवर सुरु न झाल्यानं इतर पंचायत समितींमध्ये ऑनलाईन सभा सुरू होण्याची वाट बघणाऱ्या सदस्यांना ताटकळत बसावं लागलं शिवाय कोव्हीड चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयोजित ऑनलाईन सभेत गर्दी गोंधळ झाल्यानं सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडाला रो रो सेवा मुंबईतला भाऊचा धक्का ते रायगड जिल्ह्यातील मांडवा या जलमार्गावरील बहुप्रतीक्षित रोल ऑन रोल ऑफ अर्थात रो रो बोट सेवेला काल अखेर सुरूवात झाली

ऐन गणपतीच्या काळात बोट सुरू झाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे

मात्र नंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊन मुळे ही सेवा सुरू झाली नव्हती एमएच सीईटी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्य शासनाची सीईटी केव्हा आणि कशी घ्यावयाची याचा निर्णय झालेला नाही

पाऊस कोयना धरणाचे वक्री दरवाजे काल बंद करण्यात आल्यानं कृष्णा कोयनेची पाणी पातळी ओसरू लागली आहे

गडचिरोली जिल्ह्यात एक शेतकरी पुरात वाहून गेल्याची घटना काल सकाळी अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली इथं उघडकीस आली बुधवारी दुपारपासून भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला दुसऱ्यांदा पूर आला काल या नदीचं पाणी पुन्हा वाढलं असून ते भामरागड गावात शिरलं आहे वैनगंगा इंद्रावती प्राणहिता गोदावरी या नद्यांची पातळीही वाढली आहे अकोला जिल्ह्यात संततधार पावसाचा पिकांना तडाखा बसला आहे

यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणातून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला असल्यानं पेनगंगा नदीला पूर येऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे

हवामान ओदिशातला कमी दाबाचा पट्टा छत्तिसगडच्या दिशेनं सरकत असल्यानं आज आणि उद्या विदर्भातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्राच्या सर्वच भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी अपेक्षित असून कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार